कोरोंनामुळे ग्रस्त पोलिस कर्मचाऱ्यांवर त्वरित उपचार करण्यासाठी पोलिस दल तत्पर असल्याच गृहमंत्री अनिल देशमुख यांचं प्रतिपादन

शिक्षक हेच खरे राष्ट्र निर्माते असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपतीरामनाथ कोविंद यांनी केलं आहे माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंतीआज शिक्षक दिन म्हणून साजरी होत आहे त्यानिमित्त आयोजित शिक्षक पुरस्कार वितरण समारंभातते बोलत होते

आपल्या परंपरेमधे गुरुचं स्थान सर्वोच्च मानलं गेलं असल्याचं राष्ट्रपतीयावेळी म्हणाले राज्यातले दोन शिक्षक अहमदनगर जिल्ह्यातले नारायण मंगलाराम आणि मुंबईच्यासंगीता सोहोनी यांचा पुरस्कार विजेत्यांमधे समावेश आहे कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्यापार्श्वभूमीवर राष्ट्रपतींनी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून यंदा या प्रस्कारांचंवितरण केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका संदेशाद्वारे शिक्षक दिनानिमित्तदेशभरातल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत शिक्षकांचे कठोर परिश्रम आणि देश घडवण्यातल्यात्यांच्या योगदानाबद्दल देश कृतज्ञ असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे शिक्षकांनी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांबद्दल त्यांचं आपण आभार मानतो असंही त्यांनीया संदेशात म्हटलं आहे

मुंबई येथील पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या शतकमहोत्सवी वर्षातील शिक्षकदिन कृतज्ञता सोहळ्याप्रसंगी नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर ते आज बोलत होते

नवीन शैक्षणिक धोरणामुळे पटनोंदणी वाढेल

आकडेमोड आणि लिहिणे वाचणे याकडे लक्ष दिले जाणार यामुळे सर्वांना शिकण्याची संधी मिळेल अस जावडेकर यांनी यावेळी सांगितले

महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विश्वविद्यालयाचे कुलपती श्री भगतसिंग कोश्यारी हे दीक्षांत समारोहाच्या अध्यक्षस्थानी राहतील तर प्रमुख अतिथी म्हणून योगगुरू स्वामी रामदेवजी पतंजली योगपीठ हरिद्वार हे उपस्थित राहणार आहेत

कुलगुरू प्रो

डी पदवीने गौरवान्वित करण्यात येईल

गेल्या केवळ तेरा दिवसांमधे रुग्ण संख्या तीस लाखांवरून चाळीस लाखांवर गेली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची बाधा झाली असून काल रात्री त्यांचा अहवाल पॉजिटीव्ह आला त्यामुळे सोमवार पासून सुरू होणाऱ्या अदिवेशनाच्या कामकाजात ते सहभागी होऊ शकणार नाहीत त्याम्ळे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे अध्यक्षपद भ्षवतील पटोले यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे काही दिवसांप्र्वी अधिवेशनाच्या पार्श्वभ्मिवर पटोले यांनी आरोग्य सचीव आणि अन्य अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली होती या सर्वांची देखील आज चाचणी करण्यात आली आहे कोरोणा महामारी च्या काळात गेल्या चार महिन्यात अविरत कार्य करणारे पोलीस वैद्यकीय निम वैद्यकीय तसेच महानगरपालिका कर्मचारी यांनी दिवस रात्र काम केले

त्याचं अतीव द्ःख मला आहे आजारी पोलिसांवर त्वरित उपचार करण्यावर पोलीस दल भर देणार आहे असे महाराष्ट्राचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपुरात सांगितलं नागपुरचे मावळते पोलीस आयुक्त डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय यांच्या निरोप समारंभाप्रसंगी ते बोलत होते कुख्यात गुन्हेगारांवर पोलीस कारवाई केली आहे त्यामुळे नागपूर शहरात पोलीस अधिकाऱ्यांच्या शहरात रिक्त असलेल्या जागा लवकर भरून नवनियुक्त पोलिस आयुक्त हे झोननिहाय तक्रारीचा निपटारा करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सुमारे चारशे तक्रारी ह्या लोकांमधून आपल्याकडे आलेल्या आहेत त्यापैकी बहुतांश तक्रारी या मालमत्ता संदर्भातील आहे असे अनिल देशमुख यांनी सांगितलं

नवे आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिस दलाच्या संदर्भात कोरोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन उपाययोजना करणार असल्याचं सांगितलं पूर्व विदर्भातील तसेच नागपूरच्या ग्रामीण भागातील पुरग्रस्त भागांचा दौरा करण्यासाठी राज्याचे मदत आणिपुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आज नागपूर दौऱ्यावर आले होते

पूरग्रस्त परिस्थिती मुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांच्या पशुधन मत्स्यपालनशेतीच्या नुकसान संदर्भात अशा वेगवेगळ्या प्रकरणाचे पंचनामे होतील आणि त्याचीनुकसान भरपाई संबंधित यंत्रणेतर्फे शेतकऱ्यांना देण्यात येईल असे त्यांनीसांगितलं

गडचिरोली शहरासह काही तालुक्यांमध्ये आज सकाळी तासभर मुसळधार पाऊस पडला आठवडाभर जिल्ह्यात पाऊस न पडल्याने उकाडा जाणवत होता मात्र आज सकाळी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी बरसल्या त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला शिवाय प्राम्ळे शेतात दलदल निर्माण झाली होती ती दलदल या पावसाम्ळे वाहन जाण्यास मदत होणार असून धान पिकाला चांगला फायदा होणार आहे पावसानंतर ढगाळ वातावरण असून पुन्हा पाऊस बरसण्याची शक्यता आहे

ब्लडाणा जिल्ह्यात काल रात्रभर वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली होती त्याम्ळे जिल्ह्यातील ब्लडाणा खामगावचिखली शेगाव संग्रामपुरसह परीसरात अनेक ठिकाणी पाऊस पडल्यामुळे अनेक ठिकाणी बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित झाला होता काही तासांच्या दुरुस्तीनंतर वीज प्रवठा सुरळीत करण्यात प्रशासनाला यश आले नागपूर पोलिस दलामधील चार पोलिस कर्मचा यांचा आज कोरोनामुळे मृत्यु झाला आहे पोलीस नाईक सुरकर सक्करदरा पोलीस ठाणे महिला पोलीस हवालदार वत्सला मसराम पोलीस मुख्यालय सहाय्यक फौजदार मडावी पोलीस ठाणे गणेश पेठ आणि सुनिल सेलोकर सहायक फौजदार अशी या पोलिस कर्मचा यांची नावे आहेत

जे रुग्ण दाखल होतील त्यांच्यावर शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपचार करण्यात यावा असेही आदेशात नमूद आहे दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचा रिअल टाईम अहवाल मनपाच्या पोर्टलवर नियमित अद्यावत करणे अनिवार्य राहील जी रुग्णालये आता पूर्णत कोव्हिड रुग्णालय होणार आहेत त्यांची नावे महानगरपालिकेच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत